यामुळे बाधितांची संख्या एक हजार पाचशे एकोणसत्तर इतकी झाली आहे यापैकी एक हजार एकोणतीस रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून बहात्तर जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे आता चारशे अडूसष्ट रुग्णांवर उपचार सुरू आहेत आज आढळलेल्या रुग्णांमध्ये भवानी नगर आणि आझम कॉलनी परिसरात प्रत्येकी चार अहिंसा नगर जुना बाजार चिस्तीया कॉलनी तसंच एन आठ सिडको या भागात प्रत्येकी दोन तर उस्मान्प्रा शिवशंकर कॉलनी एन सहा सिडको युनूस कॉलनी मुकूंदवाडी मिसरवाडी नारेगाव रेहमनिया कॉलनी या भागात प्रत्येकी एक तर जिल्ह्यात वैजापूर इथं दोन रुग्ण आढळले आहेत

हे शास्त्रज्ञ काही दिवसांपूर्वीच मुंबईहून दिल्ली इथं आले होते काल सकाळी त्यांची कोरोना विषाणू तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता हे शास्त्रज्ञ मुंबईत आयसीएमआरच्या प्नरुत्पादक आरोग्य राष्ट्रीय संशोधन संस्थेत कार्यरत आहेत

हा निर्णय महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमाला धरून नसल्याचं अभाविपने म्हटल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे सध्या परीक्षा रद्द करून सरासरी गुण देणं आणि परिस्थिती निवळल्यानंतर विद्यार्थ्यांना श्रेणीसुधारसाठी एक संधी देण्याची घोषणा करणं हे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी न्कसानदायक असल्याचं अभाविपनं म्हटलं आहे

दहशतवाद्यांचा एक गट आज पहाटेच्या सुमारास पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधून घुसखोरी करण्याच्या बेतात असताना सुरक्षा दलानं त्यांना हटकलं त्यावेळी ही चकमक उडाल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

दुध हे जागतिक अन्न असल्याचं उपराष्टपती एम व्यंकय्या नायडू यांनी आपल्या ड्वीट संदेशात म्हटलं आहे जगात द्धाचं सर्वाधिक उत्पादन करणाऱ्या भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेत दधाच्या उत्पादनाचं महत्त्वाचं स्थान असून अमूल सारख्या यशस्वी ब्रँडमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नासह पौष्टिक मूल्यातही वाढ झाल्याचं सिद्ध झालं आहे असं सांगतानाच उपराष्ट्रपतींनी सर्व शेतकरी आणि विशेषत महिला द्ध उत्पादकांना शुभेच्छा दिल्या

आखाती देशांत अडकलेल्या अडीच हजार भारतीयांना काल विशेष विमानानें भारतात परत आणण्यात आलं यात कामगार पर्यटक गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिलं जात आहे

हवामान खात्याचे महासंचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी आज ही माहिती दिली